उमरगा तालुक्यातील येणेगुर आणि गुंजोटी तसंच भूम तालुक्यातील गिरवली मतदान केंद्रांवर मतदार यंत्रात बिघाड झाल्यामुळं मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती काही वेळातच ही प्रक्रिया सुरळीत करण्यात निवडणूक विभागाला यश आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बीड जिल्ह्यात पहिल्या चार तासांत सुमारे साडे पंधरा टक्के मतदान झालं

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव इथं मतदान केंद्रावर वेगळं चित्र पहायला मिळालं सोनी अवधूत हाके हिनं आज विवाहाच्या बोहल्यावर चढण्याआधी वाजत गाजत येऊन मतदानाचा हक्क बजावला विदर्भातील बुलडाणा अकोला आणि अमरावती मतदार संघांमध्ये तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान सुरू आहे

या मतदार संघातील बाळापूर तालुक्यातील कवठा इथं मतदान यंत्र फोडण्यात आल्याची घटना घडली या प्रकरणी श्रीकृष्ण प्यारे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे या ठिकाणी नवं मतदान यंत्र देण्यात आलं आहे ब्लडाणा मतदार संघात मतदानासाठी सकाळपासून मोठा उत्साह दिसून येत होता मतदारांनी रांगा लावल्या होत्या अमरावती मतदार संघात अकरा वाजेपर्यंत अठरा टक्के मतदान झालं होतं या मतदार संघातील मोझरी गावात दिनेश शेळके या युवकानं विवाहाच्यादिवशी नवरदेवाच्या वेशभूषेत येऊन मतदानाचा हक्क बजावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यापैकी सुमारे दोन हजार शंभर मतदान केंद्रांचं लाइव्ह वेबकास्ट सुरू आहे या दहा मतदार संघात एकूण एकशे एकोणऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत

अकरा एप्रील ला झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार शफीकूर रहमान ब्र्क यांनी पंतप्रधानांविरुद्ध अपमानजनक वक्त्व्य केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे

क्आकोंडा परिसरातील द्वालीकरका जंगलात एका चकमकीत या दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळाहून दोन बंद्की जप्त केल्या आहेत मारल्या गेलेल्या एका माओवाद्यावर पाच लाख रुपयांचं बक्षीस होतं